अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी मध्यस्थाची नेमणूक करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोर ही सुनावणी झाली हा फक्त जमिनीचा विवाद नसून लाखो लोकांची आस्था आणि भावना या विषयाशी निगडित असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं आज झालेल्या सुनावणी दरम्यान व्यक्त केलं कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात एक सर्वमान्य तोडगा निघावा जेणे करून दोन्ही बाजूंमधली दरी दूर होईल यासाठी मध्यस्थ नेमण्याच्या शक्यतेवर दोन्ही बाजूंची मतं न्यायालयानं विचारली आहे

स्वच्छ शहरांच्या यादीत मध्यप्रदेशातल्या इंदर शहरानं सर्वप्रथम क्रमांक पटकावला स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्टाला द्वितीय प्रस्कार प्रदान करण्यात आला शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला अहमदाबाद भोपाळ उज्जैन या शहरांनाही विविध गटात प्रथम प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं या प्रस्कारातून प्रेरणा घेऊन इतर शहरं ही स्वच्छता सर्वेक्षणात नवे परिमाण प्रस्थापित करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला

वायुदल तसंच नौदलातही लवकरचं महिलांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करुन दिल्या जातील असं मंत्रालयानं म्हटलं आहे

एक हजार नऊशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांचा समावेश आहे

आज मुंबई इथं वार्ताहरांशी चर्चा करतांना पाटील यांनी द्ष्काळग्रस्त भागात दोन हजार सहाशे पेक्षा अधिक टँकरच्या माध्यमातून पिण्याचं पाणी उपलब्ध करुन दिलं जात असल्याचं सांगितलं द्र्ष्काळग्रस्त तालुक्यातल्या शेतकऱ्यांकडून कर्जची वसूली थांबवण्यात आली असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं

राज्याचं पुढच्या पाच वर्षांचं औद्योगिक धोरण काल मुंबईत एका कार्यक्रमात जाहीर झालं त्यावेळी ठाकरे बोलत होते स्थानिक तरुणांना रोजगाराच्या शोधात राज्याबाहेर जावं लागू नये हेच राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचं यश ठरेल असं ठाकरे म्हणाले

या केंद्रांमधून प्रशिक्षित मन्ष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे तालुका जिल्हा तसंच राज्यस्तरावर डॉक्टर परिचारिका तसंच अर्ध वैद्यकीय प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांनाही आपातकालीन आरोग्य सेवासंदर्भात अभ्यासक्रम तयार करुन प्रशिक्षण दिलं जाणार आहे

जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्ह्यातल्या बालकांचे क्पोषण कमी करणे बालमृत्यू रोखणे आणि गर्भवती मातांची काळजी घेणे यासाठी हे प्रस्कार दिले जातात